त्यामुळे येत्या पावसाळ्यात गावागावात सोप्या पारंपरिक उपायांनी पाणी जिरवलं पाहिजे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे त्यांनी आज देशवासीयांशी संवाद साधला येणाऱ्या पाच जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येकानं आपापल्या परिसरात काही झाडं लावावीत तसंच उष्णता वाढत असल्यामुळे पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी असंही ते म्हणाले कोरोनाच्या साथीच्या आजाराविरुद्ध देश लढा देत असतानाच पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये अम्फानचा चक्रीवादळामुळे नागरिक विशेषतः शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं तरीही जनतेनं मोठ्या धैर्यानं या परिस्थितीचा सामना केल्याचं सांगत पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या नागरिकांच्या पाठिशी संपूर्ण देश उभा आहे अशी ग्वाही त्यांनी दिली तसंच देशाच्या अनेक भागांमध्ये टोळधाडीनं केलेलं न्कसान भरून काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे कृषी विभाग शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी आध्निक साधनांचा उपयोग करीत आहेत नवीन शोधांवरही लक्ष देत आहेत असं पंतप्रधानांनी सांगितलं

तसंच भूलतज्ज्ञ आणि अतीव दक्षता तज्ज्ञांना दरमहा दोन लाख रुपये मानधन देण्यात येणार आहे मुंबईतली परिचारिकांची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनाही मानधन तत्वावर तातडीनं सेवेत घेण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे